या परीक्षांवर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली

डोंबिवली फास्ट फुगे लय भारी या मराठी चित्रपटांसह दुश्यम रॉकी हँडसम मुंबई मेरी जान मदारी आदी हिंदी चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं डोंबिवली फास्ट या चित्रपटासाठी त्यांना राष्टीय चित्रपट प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं कामत यांनी लिहिलेला आणि अभिनय केलेला सातच्या आत घरात हा मराठी चित्रपटही विशेष गाजला होता गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद इथं यकृताच्या विकारावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान आज त्यांचं निधन झालं

त्यांच्यावर दिल्लीत गेल्या सोमवारी मेंद् शस्त्रक्रिया झाली आहे त्यानंतर ते आतापर्यंत कृत्रीम श्वसन यंत्रणेवर आहेत त्यांना कोरोना विषाणूची लागणही झाली आहे

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली या चौघांमध्ये एक स्वयंपाकी दोन सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर पवार यांचीही कोरोना विषाणू संसर्ग चाचणी करण्यात आली असून त्यांना संसर्ग झालेला नसल्याचं या चाचणी अहवालातून स्पष्ट झालं असल्याचं टोपे यांनी सांगितलं मात्र त्यांचा नियोजित राज्य दौरा पुढचे काही दिवस टाळण्यास सांगण्यात आलं आहे पवार यांनी नुकतीच सातारा जिल्ह्यात कराड इथं सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली होती बाळासाहेब पाटील यांना कोविड बाधा झाल्याचं गेल्या शुक्रवारी स्पष्ट झाल आहे

यात महानगरपालिका हद्दीतल्या तीन तर ग्रामीण भागातल्या नऊ रुग्णांचा समावेश आहे

सध्या जिल्ह्यात चार हजार तीनशे अठ्ठावीस रुग्णांवर उपचार सुरु आहेत

मराठवाड्यात अनेक भागात आजही पावसाची संततधार सुरू आहे सुमारे आठवडाभरापासून सुरू असलेल्या या पावसामुळे जलाशयांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे हिंगोली जिल्ह्यात औंढा तालुक्यातल्या मधुमती नदीला पूर आला आहे तर कयाधू नदीच्या पाणी पात्रातही मोठी वाढ झाली आहे

पाच दिवसांपासून सुरु असलेल्या या पावसामुळे काही भागात पिकांमध्ये पाणी साचलं असून शेतीची कामे ठप्प झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे